विद्यापीठाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी मंत्रालयानं उच्चाधिकार समिती नेमली आहे ही समिती सर्व संबधितांशी संपर्कात राहील तसंच विद्यापीठ प्रशासनाला उद्भवणा या प्रशांवर सल्ला देईल जेएनयू विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचारात डाव्या विचार सरणीच्या विद्यार्थी संघटना आणि काँप्रेसची एनएसयूआय ही विद्यार्थी संघटना जबाबदार आहे असा आरोप अभाविपनं केला आहे नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या म्हणण्याला पूषी देणा या आठ चित्रफिती अभाविपने जारी केल्या आणि याप्रकरणात सविस्तर चौकशीची मागणी केली

त्यासाठी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेनं प्रत्येकी सात इजार कोटी रुपये मंजूर केले आहेत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली

रस्त्याच्या वापर करणा या सर्वासाठी रस्ते सुरक्षित करण्यासाठी सरकार बांधील आहे असं गडकरी यांनी सांगितलं महाराष्ट्रात गृह खात्यातली रिक्त पदं भरण्यासाठी शासन प्रयत्नशील असून लवकरच सात हजाराहून अधिक पदांसाठी पोलिस भर्ती केली जाणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे ते काल दर्यापूर कें एका कार्यक्रमात बोलत होते महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेता समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या बालमजुरी रोखण्यासाठी आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली मकर संक्रांतीचा सण देशभरात धार्मिक वातावरणात साजरा होत आहे सुर्याचं उत्तरायण सुरु होत असल्यानं हा सण साजरा केला जातो भरपूर पीक समृद्धी आणि प्रगतीसाठी निसर्ग आणि धरणीमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे महाराष्ट्रात या दिवशी सुगड पूजनाची परंपरा आहे एकमेकांना तिळगूळ देऊन सद्भावना वृद्धींगत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो काही भागात पतंग उत्सव साजरा केला जातो दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी केली जाणार आहे या अधिसूचनेबरोबरच नामांकन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे

भौगोलिक राजकारण आणि भौगोलिक अर्थशास्त्र या विषयावर आधारित रेजिंग डायलॉग या भारताच्या महत्त्वाकांक्षी जागतिक परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत सात माजी राष्ट्रप्रमुख जगाला भेडसावणाऱ्या समस्येंवर आपले विचार मांडतील परराष्ट्र मंत्रालय आणि निरीक्षक संशोधन संस्थेच्या आयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे

गुवाहाटी के सुरु असलेल्या खेलो केंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्यात चढाओढ आहे

दिल्ली तिस या तर गुजरात चौथ्या स्थानावर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल आकाशवाणीवरुन दुपारी एकपासून या सामन्याचं थेट समालोचन प्रसारित केलं जाईल रात्री दहा वाजेपर्यंत किवा सामना संपेपर्यंत ते चालू राहील एफएम रेनबो वाहिनीवर आपण ते ऐकू शकाल

सिंधूवा पहिला सामना जपानच्या आया ओहोरीशी तर सायना नेहवालची सलामीची लढत जपानच्याच सायका ताकहाशीबरोबर होणार आहे सायना आणि सिंधू पहिल्या फेरीत प्रतिस्पर्ध्यावर मात करुन दुसरी सहज गाठतील अशी अपेक्षा आहे किदंबी श्रीकांतचा पहिला सामना झीनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोशी होणार आहे तर बी साईप्रणितचा पहिला सामना चीनच्या शी यू कीशी होणार आहे परुपल्ली कश्यप आणि एच एस प्रणॉय डीनेशियाच्या अँथनी सिनीसुका गिटींग आणि जोनातन क्रिस्ती यांच्याशी सामने खेळतील तर समीर वर्माची गाठ पहिल्या फेरीत अनुभवी टॉमी सुगियारॅटोशी पडणार आहे

मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक झाली यात अनेक नव्या तसंच मंजूरीसाठी रखडलेल्या प्रकल्पांना एक खिडकी योजनेच्या माध्यमातून कागदपत्रांची पुर्तता करून मंजूरी देण्यात आली नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगायची गरज नाही असं आसामचे मुख्यनंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे राज्याच्या विधीमंडळाच्या काल बोलावलेल्या विशेष अधिवेशनात ते बोलत होते आपलं सरकार जनतेला विधासात घेऊन आणि जनतेच्या हितासाठीच काम करेल असं ते म्हणाले यासंबधीचे नियम अस्तित्वात येईपर्यंत धीर धरावा असं आवाहन त्यांनी केलं

अंदमान निकोबार द्वीपसमूहातली सोळा बेटं तसंच लक्षद्वीप मधली दहा बेटं यांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास आणि सागरी खाद्यांन्न तसंच नारळावर आधारित उत्पादनांच्या निर्यातीला उपयुक्त सुविधा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे नवी दिल्लीत झालेल्या द्वीपसमूह विकास संस्थेच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल ही माहिती दिली ग्राहकांना किमर्तीमध्ये अतिरिक्त सूट दिल्यामुळे निष्पक्ष व्यापार आणि स्पर्धा आयोगानं फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला नोटीस बजावली आहे स्मार्ट फोन आणि तिर साधनं विकणाऱ्या दिल्लीच्या व्यापार महासंघानं केलेल्या तक्रारींवरून ही नोटीस पाठवल्याचं बोललं जातं आहे स्पर्धा टाळण्यासाठी या दोन ऑनलाईन कंपन्यांमार्फत प्राधान्यकृत ग्राहकांना विशेष सवलत दिली जात असल्याचा आरोप या व्यापारी संघटनेनं केला आहे स्पर्धा आयोगानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महासंचालकांना दिले आहेत प्रिगो या जपानच्या तटरक्षक दलावं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई शें काल दाखल झालं आहे भारतीय तटरक्षक दलाबरोबर सहयोग कैजीनी या वार्षिक संयुक युद्धाभ्यासात ते सहभागी होणार आहे दोन तटरक्षक दलांमधला हा एकोणीसावा युद्धाभ्यास आहे